पीडितांना आत्मविश्वास देण्याचं कार्यही ज्योतिषशास्त्राात करण्याची क्षमता आहे असं डॉ पंकज चांदे यांचं प्रतिपादन

मृदा आरोग्य तपासणी योजनेमुळं शेतकऱ्यांना लाभ

नागपुरातील प्रतिभावंत जिमनास्ट खेळाडूंचा महापौरांच्या हस्ते सत्कार

राजस्थान आणि तेलंगणात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पेड न्यूजचा वापर केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली आहे

यामुळे आचार संहितेचा भंग झाला असून निःपक्षपाती निवडण्कांना मारक असं वर्तन गांधी यांनी केल्याच्या आरोप नक्वी यांनी केला यासंबंधीची तक्रार नक्वी आणि भाजपा नेते

नड्डा यांनी निवडण्क आयोगाकडे नोंदवली आहे

बी सी सी

एनबीसीसीनं म्बई शेअर बाजाराला पत्र लिहन याबाबतची माहिती दिली भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीनं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून बाजारबाह्य व्यवहाराद्वारे ही विक्री करण्यात आल्याचं पत्रात नमूद केलं आहे एनबीसीसी ही म्य्च्य्अल फंड योजनांची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे संरक्षण साम्ग्री उत्पादन खरेदीत दलाली स्वीकारल्या प्रकरणी आणि परदेशात अवैधरित्या मालमत्ता जमवल्याबद्दल सक्तवस्ली संचालनालयानं तीन जणांच्या घरांची आणि कार्यालयांची झडती घेतली हे तिघे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्ती आहेत सक्तवस्त्ली संचालनालयानं वाड्रां यांच्या निकटवर्तियांविरुद्ध परदेशी एजंट दलाली संदर्भात प्रथमच कारवाई केली आहे काल द्पारपासून झडती सत्र स्रु झालं असून दिल्ली तसंच बंगळ्रुतल्या काही ठिकाणी छापे टाकण्यात आले संबंधित संशयितांची नांवं संचालनालयानं जाहीर केली नाहीत ज्योतिष हे शास्त्र आहे आणि कलाही आहे या द्रष्टीने ज्योतिष आणि वास्तुशास्त्राांच्या मूळ ग्रंथांचे समूल अध्ययन या शास्त्राांमध्ये संशोधन आणि या शास्त्राांविषयीचे प्रत्याभरणया तीनही गोष्टींचा विचार आणि त्या अनूषंगानं कृती होणे आवश्यक आहे ज्योतिष हे केवळ उपजीविकेसाठी आहे असा विचार न करता ते मानसोपचारशास्त्राही आहे मेडिसिनल ज्योतिष ही नवी ज्ञानशाखा उदयाला आली आहे रुग्णांना पीडितांना सांत्वना देण्याचं आत्मविश्वास देण्याचं कार्यही ज्योतिषशास्त्राात करण्याची क्षमता आहे

लघ् कृषी उद्योगांना तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादन वाढवण्याच्या पध्दती शोध्न काढण्याच्या दृष्टीनं स्टार्टअपसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उदयोग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे पणजी इथं स्टार्टअप भारत जागतिक उदयोग शिखर परिषदेत ते काल बोलत होते भारतात विकासाचं माध्यम बनलेल्या स्टार्टअपसाठी अनेक नवनवीन संधी उपलब्ध असल्याचं ते म्हणाले उदयोग सेवा आणि कृषी क्षेत्रात आणखी मोठं ध्येयं गाठण्याच्या आणि विकासाच्या दृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं प्रभू यांनी सांगितलं ध्ळे महानगरपालिका निवडण्कीसाठी उद्या मतदान होणार आहे अत्यंत च्रशीची निवडण्क होत असून भारतीय जनता पार्टीविरुद्ध लोकसंग्राम कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी शिवसेना आणि इतर सर्व पक्ष असा सामना रंगला आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनानं अतिरिक्त बंदोबस्त मागवला आहे आज मतदान यंत्र आणि साहित्य वाटप करण्यात आले

द्रसऱ्या द्रवशी सोमवारी मतमोजणी होणार आहे

मृदा आरोग्य तपासणी योजना केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आली असून या अंतर्गत शेतकऱ्यांना मातीचं परीक्षण करून त्यानुसार पीकांना आवश्यक ती पोषकतत्व देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं ऐकू या योजनेच्या लाभार्थ्याचं मनोगत

रिपोर्ट मिळाला

उद्योगबोधचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या सोहळ्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली नॅशनल वेब मीडियाच्या न्यूज पोर्टल आणि स्मार्ट नगरसेवक वेब सीरिजचा लोकार्पण सोहळा आज आमदार सुधाकर कोहळे आणि सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या उपस्थितीत पार पडला सध्याचं य्रग हे तंत्रज्ञानाचं य्रग असून काळानुसार माध्यमांना देखील बदलावे लागणार आहे हे न्यूज पोर्टल हाच बदल दर्शवते असं मत यावेळी नॅशनल वेब मीडियाचे संचालक महेश पात्रीकर यांनी व्यक्त केलं अझरबैजानमधील बाकू इथंझालेल्या एजीएफ विश्व एक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेम ध्ये नागप्र शहरातील प्रतिभावंत जिम्नॅस्ट प्राची श्रीकांत पारखी मण्मयी दिलीप वाल दे आणि आय्षी शरदचंद्र घोडेस्वार यांनी देशाचं प्रतिनिधित्व करीत कांस्यपदका ची कमाई केली आपल्या नेत्रदिपक कामगिरीच्या बळावर जागतिक स्तरावर देशाचं आणि नागप्र शहराचं नाव लौकीक करणाऱ्या तिन्ही खेळाडूंना महापौर नंदा जिचकार यांनी सन्मानित करून त्यांच्या कामगिरीचं कौतूक केलं महापौर नंदा जिचकार यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात क्रीडा समिती सभापती नागेश सहारे आदी उपस्थित होते यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी प्रतिभावंत जिम्नॅस्ट प्राची म़ण्मयी आय्षी यांना शाल श्रीफळ आणि प्ष्पग्च्छ प्रदान करून गौरन्वित केलं

गत काही दिवसांपासून यवतमाळ शहरातील पाणी टंचाईबाबत अनावश्यक अफवा पसरविणे स्रू आहे या अफवांम्ळं नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण होत आहे

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांचे विशेष नोंदणी अभियान ब्लडाणा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे

ओडिशामध्ये भ्वनेश्वर इथं स्रू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत कॅनडाशी होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामन्याला स्रुवात होईल